पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं मोदींची भेट दोन्ही देशांमधील पन्नास वर्षांच्या भागीदारीचं प्रतीक असल्याचं नमूद करत दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक बळकट आणि परिपक्व झाली असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर समाधान व्यक्त केले भारत बांग्लादेश संबंध समानता विश्वास आणि समजुतीवर आधारित असून दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प दोन्ही देशांनी करण्यात आला दरम्यान दोन्ही देशांत व्यापार आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मोर्दीचा परदेशातील हा पहिलाच दौरा होता

राष्टपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दुपारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बाय पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला आहे

कोविंद यांची प्रकृती स्थिर असून एम्समधील तज्ञ डॉक्टर्स त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत

तसंच आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे हिंदी भाषेत प्रसारण झाल्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये तो प्रसारित केला जाणार आहे प्रादेशिक भाषेतल्या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारण केलं जाणार आहे

म्यानमामध्ये गेल्या महिन्यात लष्करानं बंडाळी केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारातील कालचा दिवस सर्वात रक्तरंजित ठरला असं तिथून आलेल्या बातम्या आणि साक्षीदारांकडून समजतं

म्यानमामध्ये कालच सैन्य दिवसही साजरा करण्यात आला पाश्विमात्य देशांनी लष्कराच्या या कारवाईवर कडाडून टिका केली आहे ब्रिटीश राजदूत डॅन चुग यांनी सांगितलं की म्यानमाच्या सैन्य दलांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन केली आहे तर अमेरिकेचे दूत थॉमस वाजदा यांनी हा हिंसाचार भयानक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जम्म आणि काश्मीर चकमक जम्मू आणि काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्याच्या वांगम भागात सुरक्षा दलांसोबत काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले या भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं या परिसराला वेढा देऊन शोध कार्य सुरु केलं होतं

लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता

कार्यालयात यापूर्वी लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील

याचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल

जम्मू काश्मीर बँक पंजाब नँशनल बँक आणि येस बँकेच्या शाखांमधून यासाठी नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती श्री अमरनाथजी पवित्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार यांनी दिली आहे यासाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक असून केवळ राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्था यांनी दिलेली आरोग्य प्रमाणपत्रे नोंदणीकृत बँक शाखांमध्ये स्वीकारली जातील

गोरखपर प्राणी संग्रहालय उत्तर प्रदेशात गोरखपुर इथं शहीद अशफाक उल्ला खान प्राणी संग्रहालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काल करण्यात आलं पूर्वांचलमधील हे पहिलं तर राज्यातील हा तिसरं प्राणी संग्रहालय आहे

इथं प्राणी आणण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरु करण्यात आली

क्रिकेट आजच्या सुपर संडे दिवशी पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना होत आहे

टेनिस महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने पुण्यात सुरू असलेल्या आयटीएफ डब्लूटीटी करंडक पुरुष टेनिस स्पर्धेच्या एकेरी उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड आणि झेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

नमस्कार